ठळक बातम्या देशातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट मात्र काही राज्यात रुग्णसंख्या अद्यापही अधिक

लडाखी लोकांच्या जीवनातील एक मानबिंद् आकाशवाणी लेह केंद्राचा सुवर्ण महोत्सव

मात्र देशातील काही राज्यातील आणि केंद्रशासीत प्रदेशामध्ये रुग्ण संख्या अजूनही जास्त आहे

या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन चर्चा केली राज्यात लक्षणे नसलेल्या अथवा कमी प्रमाणात लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी सिद्ध आणि भारतीय औषधाचं वाटप करणारी केंद्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला राज्यातील सहा जिल्हयात रेमडेसिवीर इंजक्शन च्या अंतर जिल्हा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून देशातल्या इतर राज्यातुन आणि परदेशातून तामिळनाडूत येणाऱ्या प्रवाश्यांसाठी ई नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे

याकाळात अत्यावश्यक सेवांशिवाय सर्व दुकाने आणि खाजगी कार्यालये बंद राहणार आहेत

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हॅंडल ऍंट एआयआर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनलवर

राज्यपाल जगदीश मुखी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली कोविडविषयक सर्व नियमांचं पालन करत हा शपथविधी समारंभ पार पडला ईशान्य भारतातल्या काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे काही वरिष्ठ नेते या समारंभाला उपस्थित होते

मावळते मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला

शपथ विधी समारंभानन्तर मंत्रिमंडळाची पहिली बैठक ही लगेच घेण्यात आली

ज्यांच्यामध्ये कोरोनाविषयक उपचार सुरू आहेत त्यांच्यामध्ये मुकरमायकॉसिस हा संसर्ग आढळतो आणि परिसरातल्या रोगकारक सूक्ष्मजीवांशी लढण्याची त्यांची क्षमता कमी होते असं त्यात म्हटलं आहे वेदना डोळे आणि नाकाभोवती लालपणा ताप डोकेदुखी रक्ताच्या उलट्या ही लक्षणं दिसत असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे ब्रिटन स्कॉटिश नॅशनॅलिस्ट मागणी स्कॉटलंडमधल्या स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पार्टीनं स्वातंत्र्याबाबत मतदान घेण्याची केलेली मागणी ब्रिटनच्या मंत्रिमंडळ कार्यालय मंत्र्यांनी फेटाळून लावली आहे सध्या महत्त्वाच्या असलेल्या तातडीच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे स्कॉटलंडमध्ये गुरुवारी झालेल्या निवडणुकीत स्कॉटिश नॅशनल पार्टीला स्वतंत्रपणे बहुमत मिळवता आलं नाही असा दावा त्यांनी केला हा पक्ष स्कॉटिशन ग्रीन्स या पक्षासमवेत स्कॉटलंडच्या विधिमंडळात बहुमतात आहे

मंडालेमध्ये नागरी आज्ञाभंग चळवळीच्या आंदोलकांचं आंदोलन सुरू असताना ड्रोन्स दिसले यात अनेक आंदोलकांना म्यानमाच्या लष्कराकडून गोळ्या घालून मारण्यात आलं यासाठी ड्रोन्सचा वापर करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या देशात चार महिन्यांपासून राजकीय संघर्ष सुरू असून त्यात साडेसातशे जणांचा मृत्यू झाला तर कित्येक जण जखमी झाले आहेत

एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा त्यांनी जाहीर केला आहे काबूलमध्ये काल दुपारी सायेद उल शुहदा माध्यमिक विद्यालयाजवळ तीन बॉंबस्फोट झाले

लडाख रेडिओ तंत्रज्ञान वेगानं बदलत असलं आणि दृश्य माध्यमाची लोकप्रियता वाढत असली तरी लडाखमध्ये मात्र आकाशवाणी हाच लोकांचा जुना मित्र आहे देशाच्या या भागाची ओळख असणाऱ्या लोकांना माहीत आहे की अगदी महत्त्वाचे समारंभसुद्धा लडाखमध्ये बातम्या किंवा इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी काही काळ थांबतात विशेषतः लडाखी बातम्या किंवा कृषी कार्यक्रम काळजीपूर्वक ऐकले जातात लडाख भागात आकाशवाणी हेच अनेक ठिकाणी एकमेव माध्यम आहे ऑल इंडिया रेडिओ लेह आपल्या सेवेचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे राष्ट्रपती रघनाथ मोहापात्रा दःख राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेचे सदस्य आणि प्रसिद्ध शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मोहपात्रा यांचं निधन ही न भरून येणारी हानी आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

माद्रिद टेनिस माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरी गटात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवनं दुसर्यांदा करंडक पटकावला आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार